कोरोना पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्याच्या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचा निर्णय विविध जिल्ह्यातल्या व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या संघटनांनी घेतला असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे विविध सामाजिक संघटनांनीही या जनता कर्फ्यू च्या संकल्पनेचं स्वागत केलं असून लोकांमध्ये जबाबदारीचं भान निर्माण व्हायला त्यामुळं मदतच होईल असं मत अनेकांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं

काल पृण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आणि समन्वयानं काम करण्याचं आवाहन केलं उद्याच्या जनता करफ्यूत सामील होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी सर्वसामान्य जनतेला केलं आहे

त्यामुळं जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई नागपूर पुणे पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकानं आणि कार्यालयं बंद करण्यात येत आहेत

ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेशी फेसबुकवरून संवाद साधत महत्त्वाच्या सूचना केल्या खाजगी क्षेत्रातील सर्व कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्मयंत्र्यांनी दिली हातावर पोट चालणाऱ्यांना किमान वेतन द्यावं कंपन्यांच्या मालकांनी माणूसकी जपावी असंही आवाहन त्यांनी केलं रेल्वे आणि बस सेवा या शहराच्या रक्तवाहिन्या आहेत या सेवा बंद झाल्या तर अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे तूर्तास तरी या दोन सेवा बंद होणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले मात्र बंदमुळं मिळालेली सुट्टी ही फिरण्याची सूट्टी नाही गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजानं रेल्वे बससेवा बंद करावी लागेल असा खााराही त्यांनी दिला

त्यांच्या या अशा परिस्थितील्या घरवापसीमुळं गावांमधलं वातावरणही ढवळून निघतं आहे वाशिमहून आमच्या प्रतिनिधीचा हा वत्तांत वाशिम जिल्हा तसा ही औद्योगिक दृष्ट्या मागासलेला येथील बरेच कुटुंब रोजगाराच्या शोधात मुंबई पुणे औरगाबाद हैदराबाद येथे जाऊन आपल्या गावातील कुटुंबाला आर्थिक मदत करीत असतात त्यामुळ अनेक गावांचे आर्थिक गणित या कुटुंबावर अवलंबून आहेत पण गेल्या आठ दिवसात रोजगारासाठी तेथे गेलेले हजारो कुटुंब परत येऊ लागली एरवी या कुटुंबाचं आनंदानं स्वागत करणारं गाव आता मात्र धास्तावलं आहे परतलेलं कुटुंब सोबत कोरोना तर घेऊन आले नाही ना याची भीती ग्रामीण भागात दिसुन येत आहे प्रशासन अशा परतलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहन सुनील कांबळे परिक्षा राज्यातल्या पहिली ते आठवी वित्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही सरकारनं काल घेतला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली

दहावीची परिक्षा मात्र वेळापत्रकानुसारच चालेल असं गायकवाड यांनी सांगितलं दहावीचे शिक्षक सोडून विर सर्व शिक्षकांनी घरूनच काम करावं अशा सुचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या विविध उपाय योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे उपमूख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल पूण्यात पत्रकार परिषदेत दिली ऑनलाईन अभ्यास शाळा महाविद्यालयं कोरोनाच्या भितीनं बंद असल्यानं ऑनलाईन अभ्यासाचा पर्याय सुज्ञ विद्यार्थ्यांनी स्वीकारला आहे आमच्या लातूर प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत

गर्दीपासून दूर राहणं स्वयंशिस्त या आजरापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग असल्यामुळे विद्यार्थी घराबाहेर न पड़ता आपापल्या घरातुन ऑनलाईन अभ्यासास प्राधान्य देत आहेत

कोरोना कारवाई कोरोना प्रतिबंधक उपायांबाबत प्रशासनाच्या सूचनांचं जे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा श्राारा यवतमाळच्या संपर्कमंत्र्यांनी काल दिला

परभणी जिल्ह्यात गंगाखेड क्रे एका मंगल कार्यालयाच्या मालकाविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे

परदेशातून आलेल्या या चौघांनी खाजगी वाहनातून प्रवास करणं अपेक्षित होतं पोलिसांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करत सामुहीक नमाज पठण केल्याबद्दल कोल्हापूरात आयोजकांवर गुन्हा नोंदवण्यात आला

अमरावतीतलं अंबादेवीचं मंदीर कालपासून बंद करण्यात आलं असून चैत्री नवरात्रोत्सवही रद्द करण्यात आला आहे पृणे आणि पिंपरी चिंचवड मधील सर्व चर्चमधील सामुहिक प्रार्थना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत साथरोग नियंत्रण प्रयोगशाळा मंजूर झाली आहे एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागातर्फे मेळघाटात दुर्गम क्षेत्रात रॅपिड रिस्पॅन्स टीमची निर्मिती करण्यात आली

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यां विरोधात सायबर गुन्हे शाखेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून कठोर कारवाईचा श्रारा दिला आहे

या पार्श्वभूमीवर काल सर्व दशावतारी कलाकार आणि मंडळांच्या मालकांनी संपर्कमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना मदतीसाठी निवेदन दिल या संदर्भात नामवंत दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

सर्वोच्च न्यायालयानं बह्मत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या मुदतीआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा दिला

हवामान विदर्भात कालही तुरळक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली राज्याच्या विरभागात हवामान कोरडं होतं आजही विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा गारपीट शक्य आहे